केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी नवी दिल्ली क्वें बातमीदारांना ही माहिती दिली

त्यात गुजरात पश्चिम बगाल आणि मध्य प्रदेशातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

कोरानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवण्यासाठी सुरूवातीपासूनच केंद्र शासनाकडे सातत्यानं पाठप्रावा करण्यात आला राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारनं तातडीनं शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली

राज्यात कोरोनाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी साधनसामग्री उपलब्ध असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं

अजुन साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत असं टोपे यांनी सांगितलं

त्या सर्वांवर मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत

चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयातून उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या व्यक्तीचा अवघ्या दोनच तासात मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना बाधित असल्याचा संशयाने जिल्ह्यासह त्रर ठिकाणी मोठी खळबळ उडाली होती मात्र या व्यक्तीचा तपासणी अहवालात नुकताच आला असून प्राप्त झालेल्या अहवालात मृत व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचा खुलासा जिल्हा प्रशासनानं केला आहे

याआधी जिल्हा सामान्य रुग्णालयात वीस खाटांचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे रायगड जिल्ह्यातील पहिले जिल्हा कोविड रुग्णालय पनवेलमध्ये उभारण्यात आले आहे

कोरोना विषाणू बद्दल व राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी अधिकृत माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून आता व्हॉट्सअपवर मिळणार आहे

ड वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या पूर्ण वेतन दिलं जाणार आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं महापालिका नगरपालिका नगर परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत राज्य सरकारची विविध महामंडळं यातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही हा निर्णय लागू होईल

उरलेलं वेतन देण्याबाबत नंतर कळवणार असल्याचं राज्य सरकारचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे राज्य सरकारच्या प्तिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचं महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग

कुलथे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं रिक्षा टॅक्सी चालकांसाठी शासनानं कम्यूनिटी किचन सुरु करावं अशी मागणी मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी यूनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांसमोर उद्याचं काय हा प्रश्न आहे रिक्षा टॅक्सी बंद आहेत रिक्षा टॅक्सी चालकांचा उदरनिर्वाह रोजच्या कमाईवर सुरू असतो त्यामुळे सरकारनं त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे असे मत टॅक्सी मेन युनियनचे महासचिव ए

क्वाड्रोज यांनी व्यक्त केलं

प्रवीण मुंढे यांनी तातडीनं केली आहे गेल्या काही महिन्यांपासून हे तामिळ तरुण रत्नागिरीच्या एमआयडीसीत विविध उद्योगांमध्ये कार्यरत आहेत संचारबंदी संपेपर्यंत त्यांची व्यवस्था केली जाणार आहे मात्र त्यांना तोपर्यंत जिल्हा सोडून जाता येणार नाही असंही अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे

कोरोना प्रतिबंध आणि उपचारासाठी क्रिकेटपटू रोहितशर्मानं सुमारे ऐशी लाख रुपये मदत दिली आहे

धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ

मंठा आणि परतूर तालुक्यात गरजूंना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी आमदार बबनराव लोणीकर यांनी पुढाकार घेतला आहे

नोवेल कोरोना विषाणूसंसर्गाविरुद्धच्या लढ्यात विविध स्तरांवर सरकारने उपाययोजना केल्या आहेत अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस यांचा पुरवठा चालू आहे

शोरुम गोदाम कर्मचारी डिलीव्हरी बॉईज आणि मेकॅनिकचा त्यात समावेश आहे

श्विनाचं उत्पादन आणि पुरवठा सुरळीत रहावा याकरता तेलशुद्धीकरण कारखाने अविरत चालू आहेत गरजूंना अन्नपुरवठा करण्यासाठी देशभरात छोटी केंद्र सुरु केली आहेत

येत्या चार पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि पूढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला या दुधाची भूकटी करुन ती साठवली जाईल नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे

कोरोना विषाणू संसर्गा मुळे झालेल्या लॉक डाऊनच्या परिस्थितीत राज्यातला कुठलाही स्थलांतरित मजूर अथवा गरीब भूकेलेला राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे त्यांनी आज मुंबईत भायखळ्यातल्या रिचर्डसन क्रुडास कंपनीच्या आवारात उभारलेल्या निवारा छावण्यांना भेट देऊन स्थलांतरित मज्रांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस करुन त्यांना अन्नधान्याचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते आजची आपली भेट म्हणजे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी यासंदर्भात व्यक्त केलेल्या सरकारच्या बांधिलकीचाच एक भाग आहे असही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्यात सध्या असलेले आदिवासी रोजंदारीवर काम करणारे मजूर गरीब हे कुठल्या राज्यातले आहेत याचा विचार न करता सरकार त्यांचे हाल होऊ देणार नाही त्या दृष्टीनं अशा सर्व जणांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ मदत करावी असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जाहीर केलेल्यासूचना आदेशांचं पालन न करणाऱ्या जवळपास आठशे जणांवर सोलापूर शहर पोलिसांनी कारवाई केलीआहे

सोसाट्याचा वाऱ्यासह पावसानं जालना शहरात आज हजेरी लावली यामुळे वीज प्रवठा खंडीत झाला होता

सातारा शहर तालुका आणि जिल्ह्याच्या त्तर भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अल्पकाळ हजेरी लावली काही भागात तुरळक तर काही भागात जोरदार पाऊस झाला परभणी जिल्ह्यात वादळी वारा विजेच्या कडकटासह काल झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील फळबागा गहू ज्वारी या काढलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं

घरीच रहा सुरक्षित रहा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करा नमस्कार